बर्षी बचाव साठी जळगावचा सन्मान वंचित बहुजन मधून एमआयएम बाहर राज्यात आज पून्हा अतिवृष्टीचा धोका

जनभागीदारी आणि सातत्यानं कल्ल्या लोकप्रबोधनाचा परिणाम दिसू लागला असून यात सातत्य राखलं जाईल असा विश्वास इराणी यांनी या वळी व्यक्त कला

मात्र हेत्रिरण अमलात यष्ट्रीआधीच वादात सापडलं आह क्रिाल पूण्यात मुख्यमंत्र्यांनाही याबाबत खुलासा करावा लागला ऐकूया या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून इतिहास हा अतिशय रोचक तरीही काहीसा दुर्लक्षित विषय राज्यातल्या ऐतिहासिक वारसा स्थळांवरून होणारं राजकारणही नवीन नाही दुर्लक्षित भागातले किल्ले जतन व्हावेत या हेतूनच नवं धोरण आखलं आहे त्यात शिवरायांचे पुरातत्व विभागाकडे असलेले किल्ले नाहीत असं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलं तरीही शिवरायांची स्मृती जपणारे किल्ले आता मंगल कार्यालयं आणि पर्यटन निवास म्हणून लोकांसमोर येणं हे आम्ही कधीही सहन करणार नाही असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे मनसे नेते अनिल शिदोरे आणि कॉप्रेसच्या मुझफ्फर हुसेन यांनी दिला आहे आता जनता या निर्णयावर काय प्रतिक्रिया देते यावरच कदाचित या योजनेचं यशापयश अवलंबून असेल

या आरोपींची सबळ पुराव्या अभावी मुक्तता करण्याचा निर्णय अंतरिम असून कायम नव्हता असं सांगून राष्ट्रीय तपास संस्था पांच्या वरील आरोपनिश्चिती रद्द करण्यास नकार दिला होता या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि उच्च न्यायालयानं आरोपींना दिलासा दिला होता

कॉम्रह्योविंद पानसरख्रिन ख उत्यातील तीन संशयितांची रवानगी कोल्हापुरातल्या न्यायालयानं पोलीस कोठडीत क्ली आहा कॉंक उ नरेंद्र दाभोळकर हत्यक्रिरणी अ िक करण्यात आलघ्या सचिन अंद्रश्वाला प्ण्यातल्या या खिडा कारागृहातून तर गौरी लंक्ष्या खुन प्रकरणातील अमित बद्दी आणि गणध्वामिस्किन यांना मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहातून कोल्हापूर पोलीसांनी ताब्यात घत्तिं होतं

शिंपले हिंदी आणि पॅसिफिक महासागराच्या सीमध्जील जपान न्यूझीलँड आणि ऑस्ट्र्लिया या दध्विच्या सागरी पाण्यात आढळणाऱ्या डोमीनिस्का शिंपल्यांचं मूळ सुमारद्विन कोशी वर्षांपूर्वीभारतातल्या कच्छ याठिकाणी असल्याचा निष्कर्ष पूण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या भूशास्त्र विभागातील संशोधक डॉक उ विद्याधर बोरकर आणि आघारकर संशोधन संस्थाच्या वैज्ञानिक डॉ

हवामान कोकण सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि पूर्व विदर्भात आज पुन्हा तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आह आतापर्यंत तुलनी कोरडाच राहिलस्खा मराठवाड्यासह राज्यात आज बहुतांश ठिकाणी हलक्या तत्तियम पावसाची शक्यता आहक्विही ठिकाणी जोरदार सरी हजरीीलावू शकतात आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार